पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी दीनदयाल उपाध्याय व्यापार सुविधा केंद्रामध्ये आयोजित समारंभात पाच हजार सदस्यांना संबोधित केलं त्यांनी सर्व सदस्यांना या नव्या मोहिमेच्या सफलतेसाठी श्भेच्छा दिल्या भाजप सदस्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य घरोघरी जाऊन सांगितले पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले आव्हानं बघून घाबरून जाण्याची गरज नसल्याचं सांगून सर्वांच्या विकासाच्या स्वप्नासाठी सर्वांनी मेहनत करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

हा अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासावर भर देणारा असल्याचं त्या म्हणाल्या व्यवहारिक आर्थिक धोरणं आणि उपाय योजनांचा अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचं सितारामन यांनी नमूद केलं

हा अर्थसंकल्प गूंतवणूकीच्या द्रष्टीने फार मोठा उपक्रम असल्याचं अॅसोचॅमचे अध्यक्ष बी के गोयंका यांनी म्हटलं आहे इ विवरण आधार पॅनची जोडणी आणि डीजिटल पेमेंटसारख्या उपायांमुळे करदात्यांवर फार मोठा परिणाम झाला असल्याचं ते म्हणाले अर्थसंकल्पातल्या झिरो बजेट शेती मुळे लाखो शेतकऱ्याचा शेतीवर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचं नाबार्डचे अध्यक्ष एच के भनवाल यांनी म्हटलं आहे या वर्षीचा अर्थसंकल्प हा एकूणच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीची ब्लू प्रिंट असल्याचं बॉम्बे स्टॉक एक्चेंजचे मुख्य कार्यकारी आशिष चौहान यांनी म्हटलं आहे उद्योग जगतामधील पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल आणि रेमंड ग्रपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी देखील अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी उत्साहवर्धक असल्याचं म्हटलं आहे मात्र गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदी गोदरेज आणि महिंद्रा हॉलिडेजचे अध्यक्ष अरुण नंदा यांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे

मात्र बऱ्याच सवलत धारकांनी अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेलं नाही

गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही रावते यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडीला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या निवडणुकीत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप करत पटोले यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात ही याचिका दाखल केली आहे

राष्ट्रीय असंर्सगजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतगत नांदेड जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेत काल करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या या आरोग्य् शिबिरात पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण सहाशे एकोणतीस जणांची तपासणी करण्यात आली